हा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीनं घेतला

जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा सरासरी दर साडेचार टक्क्यावर आहे

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चार टक्के राहील आणि तो वाढीला पोषक असेल असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं

या बँकांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्यांना तग धरता यावी यासाठी या उपाययोजना केल्या जातील त्यामुळे खातेदारांचं हित जपलं जाईल असं दास म्हणाले या बँकांसाठी सर्वसमावेशक सायबर सुरक्षा कवच जाहीर केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली क्वें वायूविषयक पायाभूत सुविधा या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन करताना ही माहिती दिली विमानाचं ब्रिन आणि नैसर्गिक वायूलाही वस्तू आणि सेवाकराच्या कक्षेत आणण्याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मान्यता देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

सौर ऊर्जेच्या विकासासाठी सरकारनं अनेक उपाययोजना आखल्या असून शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूकीलाही परवानगी दिली आहे देशातल्या उच्च न्यायालयांमधे गेल्या पाच वर्षात सोळा लाखाहून अधिक खटले प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिली

उत्तरप्रदेशमधे उन्नाव धिं एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिला पेटवून दिल्या प्रकरणाचा राज्यसभेत आज निषेध करण्यात आला अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपशिल आपण उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवाकडून मागवला आहे महिलाप्रति घृणास्पद अपराधाना कडक शासन होईल असा संदेश देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव काँग्रेसचे विप्लव ठाकूर तियादी सभासदांनी कडक निषेधाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या काँग्रेस आणि तिर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याप्रश्री गदारोळ केल्यामुळे दोनवेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं दरम्यान याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महानिरीक्षक आणि आयुक्त यांना घटनास्थळी भेट देऊन संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत बलात्कार पीडितेला लखनौच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावरच्या उपचारांचा खर्च राज्यशासन करणार आहे देशातल्या परिचारिकांच्या संपूर्ण सहकार्यामुळेच देशात आयुष्मान भारत योजना यशस्वी होईल तसंच देशातली कुशल परिचारिकांची गरज भागवण्यासाठी अधिकाधिक प्रशिक्षण केंद्रांची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

माजी आयपीएस अधिकारी के

राममूर्ती यांची आज राज्यसभेवर कर्नाटकातून बिनविरोध निवड झाली आहे राममूर्ती यांनी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यत्वाचा ऑक्टोबरमधे राजीनामा देऊन भाजपामधे प्रवेश केला होता या निवडणुकीसाठी काँप्रेस जनता दल संयुक्तनं अपु या संख्येअभावी उमेदवार दिले नव्हते

सर्व मतदार संघात मतदान शांततेत झालं दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा कर्मचा यांनी सहाय्य केल्याचं चित्र आजच्या मतदानात दिसलं मध्य प्रदेशात देवास िं आज केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अवंती महा फूड पार्कचं उद्वाटन केलं

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी एप्रेंटिसशीप कार्यक्रमांची सक्तीनं अंमलबजावणी करावी असं केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडेय यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत यासंदर्भातल्या राष्ट्रीय परिसवादात बोलत होते

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत प्रशासन सज्ज आहे

आजच्या पाचव्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण चार रोप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली सायकलींगमधे क्रॉसकंट्री विभागात संगमनेरच्या प्रणिता सोमणने कांस्य पदक पटकावलं टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीमधे भारताच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं तर पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी गटातल्या रौप्य पदकावर मोहर उमटवली